आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

श्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली

सहसरकार्यवाह श्री क्रष्णगोपाल यांची माहिती

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या मागास जिल्हयांच्या विकासावर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली आहे नवी दिल्ली इथं आज दोन दिवसीय राष्ट्रीय विधिमंडळ सदस्य परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते

समाजातल्या प्रत्येक घटकाला व्याय मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं आमदार खासदारांना आपले अन्रभव मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावं या हेतूनं ही परिषद आयोजित करण्यात आली विकासासाठी आम्ही या परिषदेची संकल्पना आहे

घोटाळा करून देश सोडून पसार होण्याच्या घटनांना यामुळं आळा घालता येणार आहे अर्थ सेवा संचिव श्री राजीव क्रमार यांनी ही माहिती टिवटटमार्फत दिली आहे

आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या स्थापना संमेलनाचं आयोजन उद्या दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या सांस्क्रतिक केंद्रात केलं जाणार आहे या संमेलनात विविध देशांचे राष्ट्रप्रमुख संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी बह्पक्षीय विकास बँक जागतिक कोष आणि आर्थिक तसंच उर्जा संबंधित क्षेत्रातील संस्थांचे अध्यक्ष सहभागी होतील यावेळी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती श्री ईम्यानुएल मॅक्रान यांची प्रमुख उपस्थिती राहील

भारत आणि फ्रान्सच्या सैन्य दलांमधील परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण हे दोन्ही देशांच्या सुरक्षिततेच्या इतिहासात सुवर्ण अध्याय म्हणून ओळखला जाईल असं मत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं भारत आणि फ्रान्स दरम्यान शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर प्रसार माध्यमांशी श्री मोदी बोलत होते

फ्रांस आणि भारतामध्ये संरक्षण सुरक्षा अवकाश आणि उच्च तंत्रज्ञान यात द्विपक्षीय सहकार्याचा इतिहास असल्याचं श्री मोदी पुढं म्हणाले देशात कायदा हा सर्वोच्च आहे सामान्य माणसाचं हित जपण्याचं काम हा कायदा करीत असतो या व्यायदानाच्या क्षेत्रात अमरावतीच्या अनेक मान्यवरांनी मोठं योगदान दिलं आहे असं प्रतिपादन सर्वोच्च व्यायालयाचे व्यायमूर्ती शरद बोबडे यांनी केलं ते आज अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्रतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते

बोबडे म्हणाले की व्यायदानाच्या क्षेत्रात विदर्भाला प्रथा आणि परंपरांची उच्च परंपरा लाभली आहे त्यामध्ये अमरावती बार असोसिएशन ही सर्वा जुन्या बार असोसिएशनपैकी एक आहे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र आणि उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एकविध खेळाच्या राज्यजिल्हा संघटनेमार्फत सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्याना कीडा सवलतीचे वाढीव ग्रुण देण्यात येतात याबाबतचे प्रस्ताव सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात मागविण्यात येतात सरकार निर्णयानुसार सदर कीडा गुण सवलत ही केवळ नियमित विद्यार्थ्यांना लागू असणार आहे खाजगी किंवा बहिस्थ विद्यार्थ्याना ही सवलत लागू असणार नाही त्याचप्रमाणे कीडा सवलतीचे ग्रुण कोणत्याही पारितोषिकासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागप्रर इथल्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं पारशिवनी इथं जागतिक महिला दिनाचं औचित्य साध्रन आठ मार्च रोजी स्वच्छ भारत अभियान माहिती आणि संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं देशाला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पंतप्रधानांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे ठरवलेल्या निर्धारित काळात देश स्वच्छ होण्यासाठी सर्वाचे सहकार्य आवश्यक असून सर्वाच्या सहकार्यानेच देशात स्वच्छता नांदेल असं मत पारशिवनी पंचायत समितीचे सभापती श्री राजेश कडू यांनी मेळाव्याचं उद्घाटन करताना व्यक्त केलं

ते म्हणाले की अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आज सुरू झाली सरकार्यवाह या सभेत मागील वर्षाच्या संघकार्याची माहिती देतात

दरवर्षी रामनवमीच्या दिवशी शहरात दोन भव्य शोभायात्रांचं आयोजन करण्यात येत असते त्यासंबंधीचा प्रशासनिक पूर्वतयारीचा आढावा महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी काल घेतला शहरात विविध ठिकाणी सिमेंट रस्त्यांचं काम सुरू आहे दोन रस्त्यांमध्ये असलेल्या भागात खड्डे तयार झाले आहे त्यामुळं खड्डे ब्रजविण्यात यावे असे निर्देश महापौर श्रीमती जिचकार यांनी दिले हंसापुरी आणि जुना भंडारा रोड इथं एसएनडीएलद्वारे लावण्यात आलेले विजेचे तार खाली आले आहे शोभायात्रेतील चित्ररथांना त्या तारांचा अडथछा होऊ शकतो एसएनडीएलसोबत संपर्क साधून विजेच्या तारांना योग्यप्रकारे लावण्याचे निर्देश श्रीमती जिचकार यांनी यावेळी दिले शोभायात्रेच्या मार्गावरील रस्त्यांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्या असे आदेशही महापौरांनी दिले शोभायात्रा संध्याकाळी ज्या मार्गातून मार्गक्रमण करते त्या मार्गावर अंधार पडू नये याकरिता अतिरिक्त दिवे लावण्यात यावे असेही निर्देश श्रीमती जिचकार यांनी कार्यकारी अभियंता विद्युत श्री संजीव जैस्वाल यांना दिले यानंतर महापौर श्रीमती जिचकार यांनी जलप्रदाय विभागाद्वारे केलेल्या तयारीचा आढावा घेतला

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभाग्रहात निवासी उपजिल्हाधिकारी श्री रविंद्र खजांजी यांच्या अध्यक्षतेखाली पल्स पोलिओ मोहीमेची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते

न्यायदान आणि शिक्षण पवित्र राहिल्यास आपलं राष्ट्र प्रगती करू शकतं आज शिक्षण क्षेत्रात काम करण्याची खरी गरज आहे असं प्रतिपादन नागपूरच्या कुटूंब न्यायालयाच्या निवृत्त व्यायाधीश मीराताई खड्डकार यांनी केलं त्या काल नागपूर इथं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नागप्र प्रकल्पाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या श्रीमती शकुंतला नरगुंजकर स्मृती पुरस्कार वितरण समारंभात बोलत होत्या स्त्री ही मुठातच लढाऊ वृत्तीची असते ती आपल्या कुटूंबाला पुढं नेणारी असते कितीही संकटं आली तरीही आपली जबाबदारी ती झटकत नाही असं त्यांनी सांगितलं याप्रसंगी श्रीमती खड्डकार यांच्या हस्ते भाग्यश्री देशपांडे यांना श्रीमती शक्तंतला नरगुंजकर स्मृती प्ररस्कार प्रदान करण्यात आला